प्णे जिल्ह्यातील महाविद्यालयं आणि शाळांमध्ये मतदार साक्षरता मंडळं स्थापन होणार राजकोट कसोटीत भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय वेळेपूर्वीच राज्यातून मान्सूनचा निरोप

यातील सुवर्ण आणि रजत पदक विजेत्या स्पर्धकांची पुढील वर्षी रशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठीही निवड झाली असून ते भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत

विज्ञान भवनात केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे आणि प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते काल या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं मुख्यमंत्री केंद्र आणि राज्यांचे संबंध आता अधिक सुदृढ झाले असून केंद्राच्या प्रागतिक धोरणामुळे गेल्या चार वर्षात महाराष्ट्राला अनेक विकास प्रकल्पांचे मंजूरी आदेश मिळाले आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं केलं हिंदुस्थान टाइम्स नेतृत्व शिखर संमेलनात ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या उपक्रमानं केंद्र आणि राज्यांमध्ये योग्य सुसंवाद निर्माण झाला आहे असं ते म्हणाले धोरणः राज्याचं नवं उद्योग धोरण येत्या महिनाभरात तयार होणार आहे उद्योग मंत्रालयानं मुख्यमंत्र्याकडे यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सादर केला आहे अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली नव्या धोरणात वीजेचे दर राज्यात सर्वत्र समान आणि इतर राज्यांच्या तुलनेत कमी असावेत असा आग्रह धरण्यात आला आहे कोल्हापूरसारख्या लहान शहरांच्या उद्योग विस्ताराला या धोरणात झुकतं माप असेल

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत ही घोषणा केली

होर्डिंग पृण्यातल्या जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी मध्य रेल्वेच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना पोलिसांनी काल अटक केली दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार जणांची समिती नेमली असून या फलकाचा संरचनात्मक अहवाल संबंधीत कंपनीनं सादर केला नव्हता असं मध्य रेल्वेचे मुख्य जन संपर्क अधिकारी सूनील उदासी यांनी काल सांगितलं

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या दर मंगळवारी सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीमही घेतली जाणार असल्याचं त्या म्हणाल्या व्हॉइस कास्ट मतदारः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयं आणि माध्यमिक शाळांमध्ये मतदार साक्षरता मंडळ स्थापन केली जाणार आहेत त्याबद्दलचा हा वृत्तांत

येत्या वर्षाभरात या मंडळांच्याा माध्यसमातून जनजागृतीच्या

आगामी निवडणुकीत मतदारांची टक्के वारी वाढावी हा त्यारमागचा अंतिम उद्देश निश्वित करण्यारत आला असून जिल्हा निवडणूक यंञणा त्यावसाठी युध्दग पातळीवर कामाला लागली आहे

पुणे मेट्रोच्या प्रगतीबाबतचा अधिक वृत्तांत पुणे शहरात महा मेट्रोतर्फे वनाज ते रामवाडी आणि निगडी ते स्वा रगेट हे दोन महामार्ग बांधण्यायत येत आहेत

दरम्या न वनाज ते रामवाडी हा महामार्ग आगाखान पॅलेस समोरून जात असल्यातनं या मार्गाला राष्ट्री य स्मारक प्राधिकरणानं आक्षेप घेतला आहे

तर हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून उभारण्याात येणार आहे

या मार्गाचं काम लवकरच सुरू होईल आकाशवाणी बातम्यां साठी श्रध्दाक वार्डे पुणे कालवाः प्ण्यात कालवा फुटून नुकसान झालेल्या कुटुंबांना आवश्यक असलेली मदत अजूनही मिळत नसल्याने या नागरिकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या नागरिकांनी काल पुण्यात दांडेकर पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे या भागात काही वेळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती मराठाक्रांतीः मराठा क्रांतीमोर्चाची पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या सोमवारी दिशादर्शक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहीती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी काल पृण्यात पत्रकार परिषदेत दिली

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत बसः आंबेनळी घाटात काही दिवसांपूर्वी दरीत कोसळलेली अपघातप्रस्त बस सलग सहा तासाच्या प्रयत्नांनंतर काल दुपारी बाहेर काढण्यात आली या बसची आता पाहणी करून अपघात नेमका कसा झाला याचा तपास केला जाणार आहे

पाऊसः पालघर जिल्ह्यातल्या काही भागात कडक ऊन्हामुळे भात पिकं करपू लागली आहेत नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकर्यां द्वारे केली जात आहे

श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे हवामानः मान्सूननं अखेर काल महाराष्ट्राचा निरोप घेतला यंदा येताना रेंगाळलेला मान्सून जाताना वेगानं परतला भारतातून परतीचा प्रवास मान्सूननं जरा उशीराच सुरू केला होता महाराष्ट्रातून मात्र तो नेहमीच्या वेळेआधीच निघून गेला मान्सून गेला असला तरी आज आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल राज्याच्या इतर भागात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे अरबी समुद्रावरच्या कमीदाबाच्या पट्ट्यानं आता अतीतीव्र स्वरूप धारण केलं असून आज त्याचं चक्रीवादळात रुपातर होईल त्यामुळे मासेमारांसाठी धोक्याचा इशारा कायम आहे अरबी समुद्र खवळलेला आहे त्यामुळे मासेमारांनी खोल समुद्रात जाऊ नये

पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयं आणि शाळांमध्ये मतदार साक्षरता मंडळं स्थापन होणार राजकोट कसोटीत भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय वेळेपूर्वीच राज्यातून मान्सूनचा निरोप आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं